काटोल विधानसभा पोटनिवडण्कीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागप्र खंडपीठाची स्थगिती

लोकसभा निवडण्कीच्या द्सऱ्या टप्प्यासाठी आज अधिस्चना जारी

वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात चुनावी पाठशाळेचं आयोजन नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा पोटनिवडणूकीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज स्थगिती दिली काटोल विधानसभा पोटनिवडणूक स्थगित करण्यासाठीची याचिका संदीप सरोदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केली होती

त्यानंतर देशम्ख यांनी काटोल विधानसभेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता

राजीनामा दिल्यानंतर आशिष देशम्ख यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यांच्या राजीनाम्याम्ळे काटोल विधानसभेच्या पोटनिवडण्कीचा कार्यक्रम निवडण्क आयोगाने जारी केला होता

काटोल विधानसभा निवडणूक अधिकारी तसंच काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी काटोल पोटनिवडणूक स्थगितीच्या वृत्तास दुजोरा देवृन निवडणुक आयोगाकडून ज्या प्रमाणे निर्देश प्राप्त होईल त्या प्रमाणे पृढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आकाशवाणी सोबत बोलतांना सांगितलं

मतदारांची संख्या लक्षात घेता ठाणे जिल्हा हा सर्वात मोठा मतदार संघ ठरणार आहे रत्नागिरी सिंध्दर्ग मतदारसंघात राज्याच्या त्लनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे

नंद्रबार गडचिरोली चिमूर दिंडोरी पालघर हे चार मतदारसंघ अन्सूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती रामटेक शिर्डी लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अन्सूचित जातींसाठी राखीव आहेत

सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं ही प्रक्रिया पार पाडली जात आहे

निवडणूक काळात होणारी आर्थिक आणि विविध प्रकारची देवाणघेवाण नियंत्रणात आणण्यासाठी प्राप्तिकर विभाग सज्ज झाला आहे लहानातील लहान घटनेची देखील माहिती मिळताच प्राप्तिकर विभाग कारवाई करणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे प्रधान संचालक जयराज काजला यांनी दिली निवडणूक काळात काळे धन आणि पैसेवाटपावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर राहील

माहिती मिळण्यासाठी व्हाट्सअॅप आणि टोल फ्री क्रमांकही जाहीर केले आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित कार्यक्रमात शौर्य प्रस्कार तसंच सेवा गौरव प्रस्कार प्रदान केले या सैन्य दलातले शिपाई विजय क्मार आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हवालदार प्रदीप क्मार यांना कीर्ती चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आलं लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांना उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रम्ख यावेळी उपस्थित होते यामध्ये नागपूरचे एअर मार्शल एम बालादित्य व्ही

यांना अति विशिष्ठ सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं नागपूर जिल्ह्यातील नागपूर लोकसभा मतदार संघ आणि अन्सूचित जातीसाठी राखिव असलेल्या रामटेक मतदार संघासाठी निवडणुक खर्च निरिक्षक रूजु झाले नागपूर लोकसभा मतदार संघासाठी विनोद कुमार तर रामटेक लोकसभा मतदार संघासाठी जे पवित्र कुमार हे निवडणूक खर्च निरीक्षक असणार आहेत उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चावर निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान निवडणूक आयोगाचं लक्ष राहणार असून उमेदवारांनी दिलेल्या मर्यादेत निवडणूक खर्च करावा असं त्यांनी आवाहन केलं आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकर आणि नियंत्रण समितीच्या बैठकीत दोन्ही मतदार संघाच्या निवडणुक खर्च निरीक्षकांनी मार्गदर्षन करून निवडणूक खर्चा संदर्भात विस्तृत माहिती दिली

सी एम सी चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडण्कीमध्ये प्रत्येक उमेदवारानं केलेल्या खर्चाची माहिती संकलित करण्यासाठी निय्क्त केलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांच्या चमूने रोजचा खर्च विषयक अहवाल खर्च चमूला सादर करावा असे निर्देश वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी निय्क्त खर्च निरीक्षक काशिनाथ झा यांनी दिले आहेत निवडणूक आयोगातर्फे पूर्व प्रमाणीत न केलेल्या राजकीय जाहिराती प्रकाशित न करण्याचा आदेश सर्व सामाजिक माध्यमांना जारी करणार असल्याचं आयोगानं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं या संदर्भात चर्चा करण्यासाठी निवडणूक मंडळ आणि सामाजिक माध्यम प्रतिनिधींची बैठक बोलावल्याचंही आयोगानं न्यायालयात सांगितलं लोकसभा निवडण्कीच्या द् सऱ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे

या टप्प्यात विदर्भातील ब्लढाणा अकोला आणि अमरावती या मतदारसंघांचा समावेष आहे आज पहिल्या दिवशी बुलढाणा अमरावती या मतदार संघात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही आजच्या दुसऱ्या दिवशी यवतमाळ वाशीम वर्धा चंद्रपुर आणि रामटेक इथेही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही नागपूर मतदार संघातून आज उल्हास शालिकराम दुपारे या अपेक्ष उमेदवाराने नामांकन दाखल केलं भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलं असून यामध्ये पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमाक्रेटिव्ह चे भिमराव बोरकर आणि स्हास फ्ंडे या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे

तशा आशयाच निवेदन जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत निवडणूक आयोगाला देण्यात आलं गेल्या अनेक वर्षा पासून या गावांतील पाणी प्रवठा दळणवळण आदी मूलभूत समस्या सोडवण्यात लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही अपयशी ठरली याचाच निषेध म्हणून गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे या बाबत अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी वाशीम जिल्ह्यातील दुबळवेल आणि रुइगोस्ता या दोन गावांतील गावकऱ्यांनी ट्य लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली

तशा आशयाच निवेदन जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत निवडणूक आयोगाला देण्यात आलं गेल्या अनेक वर्षा पासून या गावांतील पाणी पुरवठा दळणवळण आदी मूलभूत सोडवण्यात लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही अपयशी ठरली आहे याचाच निषेध समस्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे

लोकसभा निवडण्कीतील मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीपेक्षा वाढविण्याकरीता निवडणुक आयोगादवारे विविध जनजागृती मोहीमा राबविण्यावर भर दिला जात आहे मतदारांना त्यांच्या मताचे महत्व पटवून देण्यासाठी तसंच निवडणूक प्रक्रियेबाबत साक्षरता वाढविण्यासाठी च्नावी पाठशालाद्वारे सर्व माध्यमिक शाळा महाविद्यालये नागरिक यांना जोडण्यात येत आहे या अन्षंगानं जिल्हाधिकारी डॉ

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या समन्वयाने च्नाव पाठशाला स्थापन करून त्या मतदान केंद्राचे नाव त्या च्नाव पाठशाळेला देण्यात आले आहे अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत काल झाली निवडण्कीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली यावेळी निवडणुक कार्यक्रम आणि निवडणूक आयोगानं दिलेले निर्देश नियमावली अर्ज भरण्याच्या तारखा आणि वेळा अर्ज प्रक्रियेतील विविध बाबी याची कल्पना नवाल यांनी पक्ष प्रतिनिधींना दिली